यंदा अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई करण्यात आलेली नसल्याने देशाचा हा पहिला डिजिटल अर्थसंकल्प आहे निर्मला सीतारामन यांनी यंदा तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला

या योजनेअंतर्ग भविष्यात रेल्वेसेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या

मात्र मूलभूत उत्पादन शूल्क आणि विशेष अतिरीक्त उत्पादन शुल्काचे दर कमी करण्यात आले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार नाही असे अर्थमंत्र्यांनी सांगितले

या नागरिकांचा कर बँका स्वतःहन कापून घेणार आहेत आयकर परतावा भरणे स्लभ व्हावे यासाठी नोंदणीकृत कंपन्यांच्या समभाग विक्रीतून झालेला भांडवली नफा लाभांश बँक आणि पोस्टाकड्न मिळालेले व्याज यासारख्या गोष्टी आधीच परताव्यात दर्शवल्या जातील याशिवाय आयकर लवादातलं सर्व काम डिजिटल करण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे त्यासाठी राष्ट्रीय आयकर लवाद केंद्र स्थापन केलं जाणार

मात्र त्यासाठी आयकर विभागाच्या प्रधान म्ख्य आय्क्तांची परवानगी आवश्यक असेल

बांधकाम उद्योग ग्ंतवण्क ट्रस्ट आणि पायाभूत स्विधा गृंतवणूक ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लाभांशावर कोणताही आगाऊ कर कापला जाणार नाही

आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सार्थ ठरविणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला मोदी है तो म्मकीन है हा विश्वास देणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ

केंद्र सरकारने राज्यातील वीज वितरण क्षेत्राच्या खाजगीकरणाची योजना आखली असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारचे हे प्रयत्न हाणून पाडेल अश्या शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे केंद्र सरकारने दिशाहिन अर्थसंकल्प मांडून कोरोना आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेम्ळे पिचलेल्या सर्वसामान्यांची पिळवणूक करण्याचे काम केल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे

दरम्यान आरोग्य क्षेत्राबद्दल केलेल्या तरत्दीं विषयी प्रतिक्रिया दिली आहे आरोग्य बीट चे पत्रकार आणि अभ्यासक चैतन्य देशपांडे यांनी होल्ड बाइट यंदाच्या अर्थसंकल्पाचा उल्लेख हेल्थ बजेट असा केल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही

याचा अर्थ डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासोबत सामान्य लोकांनाही कोरोंनाची लस मोफत मिळेल ही आशा या माध्यमातून निर्माण झाली आहे उदयोग क्षेत्राबद्दल केलेल्या तरतूदीं विषयी प्रतिक्रिया दिली आहे एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन हिंगणाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर यांनी होल्ड बाइट उद्योगांच्या संदर्भात झालं तर रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने काही तरत्दी करण्यात आल्या आहेत

ज्यामुळे रोजगार व त्याबरोबररच काही अंशी उद्योगांना पण चालना मिळू शकते कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केलेली आहे तसच स्टार्टअपसाठी टॅक्स हॉली डे एक वर्षानी वाढविण्यात आला आहे उदयोगांचा टर्नओवर जो आहे त्याची ऑडिट लिमिट जी होती ती पाच कोटी होती आधी ती आता दहा कोटी पर्यन्त वाढवली आहे

दरम्यान नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स सनदी लेखापाल यश वर्मा यांनी नागपूर मेट्रो फेज दोन ला दिलेल्या निधिबद्दल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली